अटल रॅंकिंग नाविन्यपूर्ण शोधांमध्ये यश मिळवणाऱ्या संस्थांच्या अटल गुणांकन स्पर्धेचे यावर्षीचे निकाल उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी काल जाहीर केले या स्पर्धेत मद्रास आयआयटीनं प्रथम स्थान पटकावलं असून सलग दुसऱ्या वर्षी ही संस्था अव्वल ठरली आहे

केंद्राचं अर्थ सहाय्य असलेल्या संस्था राज्य अनुदानित विद्यापीठे राज्य अनुदानित स्वायत्त संस्था अभिमत विद्यापीठे खाजगी संस्था आणि महिलांसाठीच्या उच्च शैक्षणिक संस्था अशा सहा श्रेणींमध्ये ही क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे राज्य अनुदानित विद्यापीठांमध्ये महाराष्ट्रातली युडीसीटी नावानं ओळखल्या जाणाऱ्या इंस्टीट्युट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीनं प्रथम क्रमांक पटकावला आहे

हा बदल करण्यास राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मान्यता दिली आहे याबाबतची अधिसूचना काल जारी करण्यात आली केंद्रीय मंत्रिमंडळानं गेल्या महिन्यात मंजूर केलेल्या नवीन शैक्षणिक धोरणाच्या मसुद्यात मंत्रालयाचं नावं बदलण्याची शिफारस केली होती

आत्तापर्यंतचा हा उच्चांक आहे

टाळेबंदीच्या काळात देखील जागतिक अन्नधान्य पुरवठा साखळीत खंड पडू नये यासाठी भारतानं काळजी घेतली आणि निर्यात सुरु ठेवली

राष्ट्रीयीकृत आणि व्यापारी बँकांनी मात्र या कर्जवाटपात उदासीनताच दाखवली असल्याचं स्पष्ट झालं आहे

एस टी प्रवासी वाहतुकीव्यतिरिक्त एसटी महामंडळाचं उत्पन्न वाढवण्याच्या द्रष्टीनं उत्पन्नाचा नवा स्त्रोत म्हणून एसटी महामंडळ लवकरच सर्वसामान्य लोकांसाठी पेट्रोल आणि डिझेल पंप स्रु करणार आहे अशी माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी काल मुंबईत दिली नुकताच त्यासाठीचा सामंजस्य करार एसटी महामंडळ आणि इंडियन ऑइल यांच्यात करण्यात आला

एन जी पंप सुरु करण्यात येणार आहे पेट्रोल पंप इंडियन ऑईलकडून बांधण्यात येणार असून त्याचं संचालन एसटी महामंडळाकडून करण्यात येणार आहे औष्णिक औष्णिक वीज प्रकल्पातून होणारं प्रदूषण कमी करून उत्सर्जित होणाऱ्या राखेचा वापर रस्ते बांधकामात आणि सिमेंट कारखान्यात करण्याच्या दृष्टीनं राज्य शासनाचं धोरण तयार करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी काल मुंबईत ऊर्जा विभागाला दिले उत्सर्जित राखेचा वापर रस्ते निर्माण करण्यासाठी आणि सिमेंट निर्मितीमध्ये करण्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळ आणि सिमेंट उद्योग यांच्यासोबत लवकरच बैठक घेण्यात येणार आहे ऊर्जा मंत्रालयासोबत पर्यावरण मंत्रालय सुद्धा यात सहभागी होणार आहे सध्या राज्यातील औष्णिक वीज प्रकल्पात वीज निर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या कोळशाचा दर्जा चांगला नसल्याने यातून मोठया प्रमाणावर राखेची निर्मिती होते त्याची विल्हेवाट लावण्यासाठी त्याचा वापर सिमेंट कारखान्यात आणि रस्ते बांधण्यासाठी केला तर पर्यावरणाचे संवर्धन करता येईल

राऊत यांनी व्यक्त केली आहे

मिरवणूका निघाल्या नाहीत गर्दी झाली नाही प्रतिकात्मक स्वरुपात रीतिरिवाज मात्र पाळले अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

बैलाच्या खांदे शेकणीचा कार्यक्रम झाला तूप तेल आणि हळद लावून बैलाचे खांदे शेकण्यात आले काल सकाळीच डोहात किंवा नदीपात्रात बैलांच्या आंघोळी झाल्या त्यांना सजवण्यात आलं रंगवण्यात आलं झूल चढली पण मिरवणूका निघाल्या नाहीत काही ठिकाणी देवळाच्या प्रदेक्षिणेला बैल नेऊन आणले तोरण तोडण्याचा विधीही झाला पण ना बँडबाजा होता ना फटाके पोळ्याच्या दिवशी पारंपरिक झडत्या म्हटल्या जातात लोकसाहित्याचा उत्कृष्ट नमूना असलेल्या झडत्या यंदा कोरोनावर रंगल्या नंतर घरातच बैलजोडीची प्रजा झाली पुरणाचा घास भरवण्यात आला कोरोनाचं संकट आणि शेतमालाला भाव न मिळाल्यानं पोळ्याच्या बाजारात मात्र फारशी उलाढाल नव्हती वर्ध्यात सेवाग्राम आश्रमात गो शाळा आहे तिथेही बैल पोळा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो हीच परंपरा आश्रमातही कोरोनाचे नियम पाळून जपल्या गेली आकाशवाणीबातम्यांसाठीआमच्याठिकठिकाणच्यावार्ताहरांसह प्राची गावस्क पूणे पक्षी लातूरच्या शासकीय रुग्णालय परिसरातील गर्द झाडीत एक पक्षी अडकल्याचं काल सकाळी काही जणांच्या लक्षात आलं त्या पक्षाची तगमग पाहून येणारा जाणारा प्रत्येक जण हळहळ व्यक्त करत होता एका व्यक्तीनं मात्र सहज म्हणून महापालिका कर्मचाऱ्यांच्या कानावरही बाब घातली त्यानंतर या मुक्या जीवासाठी त्यांनी केलेल्या धडपडीचा हा वृत्तांत

जीव वाचवण्यासाठी फडफडणारं आकाशत मुक्त विहरणार्याळ या जीवाची ही अवस्था पाहून लातूर पालिकेचे कर्मचारी प्रढे सरसावले रेस्क्यू ऑपरेशन हाती घेतलं त्याची मुक्तता तर करायची होती

तिथे पोहोचायचं कसं अग्निशमन दलाचे कर्मचारीही तिथे उपस्थित होते

मग पथदिवे द्रुस्ती विभागाचे कर्मचारी आले शहरातील उंच असणाऱ्या पथदिव्यांच्या द्रुस्तीसाठी वापरण्यात येणारी हायड्रोलिकलॅडर तिथपर्यंत पोहोच्र शकते हे लक्षात आल्यानं तात्काळ ती घटनास्थळावर मागवण्यात आली

ज्या मांजात तो अडकला होता त्याचा विळखा सोडवला आणि पाखरान पुन्हा उंच भरारी घेतली या मुक्या जीवाची केविलवाणी धडपड थांबवण्यासाठी पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी अक्षरश जीवाचे रान केलं काल मुक्या जीवासाठी धावलेले हे कर्मचारी शहरातील नागरिकांसाठीही मागच्या पाच महिन्यांपासून असेच धावता आहेत त्यांना कोरोनाच्या विळख्यातून सोडवण्यासाठी आकाशवाणी बातम्यांसाठी अरूण समुद्रे लातूर

परिचारक पंढरपूरचे माजी आमदार आणि सहकारातील डॉक्टर म्हणून ओळखले जाणारे सुधाकर रामचंद्र परिचारक यांच्या पार्थिव देहावर काल सकाळी साडेअकरा वाजता पुण्यातील कैलास स्मशानभूमीत मोजक्या पंचवीस लोकांच्या उपस्थितीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले पुण्यातील एका खासगी रुग्णालयात सोमवारी रात्री साडे अकरा वाजता त्यांचं अल्प आजारानं निधन झालम

मधुमेह आणि रक्तदाबाच्या त्रासामुळे उपचारादरम्यान त्यांची तब्येत खालावल्याने त्यांना कृत्रिम श्वसनावर ठेवण्यात आलं होतं सुधाकरपंत परिचारक हे पाच वेळा पंढरपूरचे आमदार होते एसटी महामंडळाचे ते माजी अध्यक्ष होते श्रीपूर इथला पांडुरंग सहकारी साखर कारखाना तसंच मोहोळ तालुक्यातील भीमा सहकारी साखर कारखान्याचं त्यांनी अनेक वर्ष नेतृत्त्व केलं होतं

तर एकाचा भिंत अंगावर पडून मृत्यू झाला आहे हवामान राज्यात पावसाचा जोर कायम आहे सांगलीत कृष्णा नदीची वाटचाल इशारा पातळीकडे सुरु आहे जलसंपदा मंत्र्यांनी काल कोयना धरणाची पाहणी करून परिस्थितीचा अंदाज घेतला

गडचिरोली जिल्ह्यात काल सकाळी भामरागडनजीकच्या पर्लकोटा नदीच्या पुलावरील पाणी ओसरल्यानं दोन दिवसांपासून बंद असलेली वाहतूक सुरळीत झाली आहे नाशिक जिल्ह्यात दारणा आणि नांद्रमध्यमेश्वर धरणातून विसर्ग सुरूच आहे

वाशिम जिल्ह्यात पेनगंगा अरुणावती काटेपूर्णा अडाण चंद्रभागा या नद्या काठोकाठ भरून प्रचंड वेगाने वाहत आहेत यवतमाळ जिल्ह्यातील सहा धरणं शंभर टक्के भरली आहेत बेंबळा आणि इसापूर या धरणातील विसर्ग वाढवावा लागला तर लगतच्या क्षेत्रात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर तालुक्यातल्या कोदवली नदीचा पूर ओसरला असून राजापूरचं जनजीवन सुरळीत झालं आहे अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा धरणाचे आठ दरवाजे काल सकाळी उघडण्यात आले काटेपूर्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे

नांदेड जिल्ह्यात किनवट माहूर राष्ट्रीय महामार्गावरील मौजे घोटीजवळ असलेला पर्यायी पूल या महिनाभरात काल दुसऱ्यांदा वाहून गेला आहे माहूरसह शेजारी असलेल्या विदर्भ आणि तेलंगण राज्याचा संपर्क तुटून या महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार